तस्वर्णपदक विजेत्या म्ष्टिय्द्वपटू नागपूरच्या अल्फिया पाठणचे शहरात जोरदार स्वागत

राज्यात मोफत लसीकरण करण्यासंदर्भातील विविध पर्याय असलेला प्रस्ताव आरोग्य विभागाने मंत्रिमंडळाकडे पाठवला असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अंतींम धोरणात्मक निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं लसीची किंमत कमी झाली पाहिजे केंद्र सरकारनं लसीच्या मात्रांचा प्रवठा वाढव्न द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली वाढता कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे मात्र लसीचा साठा मर्यादित असल्याम्ळे ऑक्सिजनसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत कंपन्यांनी आता त्यांचे दर सांगावे असं ते म्हणाले

सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी पहिल्यांदाच अशी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत चालू आर्थिक वर्षासाठी या सूचना लागू असतील स्थानिक ग्रामीण बँका वगळून सर्व व्यावसायिक बँका सहकारी बँका तसंच गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना या सूचनांचं पालन करणं बंधनकारक राहील

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सभैत ते बोलत होते टाळेबंदीम्ळे व्यापार उद्योग आणि सेवा क्षेत्र अडचणीत आल्याचं सांगून कर्जाची प्नर्रचना व्याजात सवलत कमी व्याजाने कर्जप्रवठा यांचा समावेश असलेल्या पॅकेज जाहीर करावं अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी केली

निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना सभा आणि मोर्चांसाठी परवानगी दिली त्याम्ळे कोरोना लाटेला निवडण्क आयोग जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मन्ष्यवधाचा ग्न्हा दाखल झाला पाहिजे अशी संतप्त टीप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे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

शहरात आज सकाळी हनुमान जन्मोत्सव मंदिरांमध्ये मोचक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा झालं प्रसिद्ध पोद्दारेश्वर मंदिरात देखिल हा उत्सव साधेपनाने साजरा झाला हन्मान जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हन्मानाचे स्मरण अभिवादन केले तसेच नागरिकांना हन्मान जयंतीच्या श्भेच्छा दिल्या

टी नगर येथे कोविड रुग्णालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी देखील केली

नागपूर महानगरपालिकेच्या के टी

आता हे रुग्णालय जनतेच्या सेवेत आजपासून कार्यान्वित झालं आहे

अशी कामगिरी करणारी महाराष्ट्राची ती पहिली कन्या आहे काल दिल्ली वरून नागप्रातील रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले

ते काल नागपूर इथं बोलत होते कोविड रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर परिचारिका यासह अन्य कर्मचारी वर्गाच्या भरतीसाठी राज्यातल्या सर्व शासकीय वैदयकीय महाविदयालयांच्या अधिष्ठात्यांना पदभरतीचे निर्देश दिल्याचं देशम्ख यांनी सांगितलं

तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल निर्गमित केला

मात्र तिथे ब्लढाणा जिल्ह्यातील दिशा हेल्पलाईनच्या प्रम्ख राज्याच्या महीला कॉग्रेस कमीटीच्या प्रदेश सरचिटणीस ब्लडाणा जि

सदस्य जयश्री शेळके यांनी कोरोना मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्ढाकार घेत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत

याठिकाणी सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे